ते काल न्यूयॉर्क शि संयूक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल परिषदेत बोलत होते

हवामान बदलाचे परिणाम रोखण्यासाठी काय प्रयत्न करावेत याचं उदाहरण भारतानं घालून दिलं आहे असं ते म्हणाले भारतानं एकदा वापरून फेकल्या जाणाऱ्या प्लॉस्टिकच्या वापरावर बंदी घातली असून जागतिक समुदायानंही असं केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं आपत्ती निवारणाकरता योग्य पायाभूत सुविधांसाठी एक आघाडी प्रधानमंत्र्यांनी सुरु केली विविध देशांना त्यांच्या पायाभूत सुविधा आपत्काळात सहज उपयोगात आणता येतील अशा बनवण्याकरता मदत करण्यासाठी ही आघाडी तयार केली आहे संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांनी या आघाडीत सामील व्हावं असं आवाहन त्यांनी केलं कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याचा सेवेत दाखल झाल्यापासून सात वर्षाच्या आत मृत्यू झाला तर आता त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्याच्या वेतनाच्या पन्नास टक्के वाढीव दरानं निवृत्तीवेतन पुढल्या दहा वर्षांसाठी मिळणार आहे

ही सुधारणा पुढल्या महिन्याच्या एक तारखेपासून अंमलात येणार आहे महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत किरकोळ चुकादेखील टाळण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयूक्त सुनिल अरोरा यांनी केलं आहे

मानक कार्य पद्धतीचा काटेकोरपणे अवलंब करावा तसंच संबंधित मतदारसंघामध्ये अतिशय जागरूक तटस्थ आणि प्रतिसादक्षम राहण्यासही त्यांनी सांगितलं आहे

निवडणूक आयोगानं आज नवी दिल्ली क्विं ही घोषणा केली या लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं आपला निर्णय जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगानं या पोटनिवडणुकीची घोषणा केली साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँप्रेसमधून भाजपात प्रवेश केल्यावर खासदारकीचा राजीनामा दिल्यानं ही पोटनिवडणूक होत आहे

विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं आठ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली मुंबईतल्या जोगेश्वरी पूर्व मतदासंघातून मानवाधिकार कार्यकर्ते विड्डल लाड चांदीवली सिराज खान दिंडोशी दिलिप तावडे चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपूरी मतदारसंघातून परोमिता गोस्वामी कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर श्रिन डॉ आनंद दादू गुरव नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमधून विशाल वादघुले पुण्यातल्या पर्वती श्रिन संदीप सोनवणे आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघातून डॉ